संपूर्ण रस्ते वाहतूक बंधमुक्त ई पासची सक्ती नाही

सात सप्टेंबर पासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे

यावेळी मास्क वापरणं सामाजिक अंतर पाळणं यासारख्या नियमांच पालन करण बंधनकारक असल्याच सरकारनं स्पष्ट केलं आहे

राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य वाहतुकीला कोणतंही बंधन नाही किंवा यासाठी ई पासची आवश्यकता नाही असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात स्थानिक टाळेबंदी लागू करु नये असंही या आदेशात म्हटलं आहे

याबाबतची सर्व दक्षता घेऊन पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांचं आयोजन कसं केलं जाईल याबाबतचा पहिला निर्णय उद्या जाहीर होईल असं सामंत यांनी सांगितलं

ही समिती आज कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत सरकार योग्य वेळी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल असंही सामंत यांनी सांगितलं आहे

राज्यातल्या अकरा खेळाडूंना या सोहळ्यात गौरवण्यात आलं कुस्तीपटू राहुल आवारे खो खो पटू सारिका काळे टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर नौकानयनपटू दत्तू भोकनाळ घोडेस्वार अजय सावंत दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव आणि बॅडमिंटनसाठी चिराग शेट्टी या क्रीडापटूंना अर्जून पुरस्कार प्रदान करण्यात आले बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे तुप्ती मरगंडे आणि दिव्यांग बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना ध्यानचंद पुरस्कारानं तर विजय मुनिश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाड्रंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर उस्मानाबाद सारख्या अविकसित जिल्ह्यात खो खो खेळाच्या सातत्यपूर्ण मेहनतिने सारिकाने मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे खेळांकडे विशेष लक्ष दिल्यास स्वतःबरोबरच देशाचाही सन्मान वाढतो असा विश्वास सारिका काळे हिने व्यक्त केला आहे उस्मानाबाद बघायला गेलं तर ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागातून मी आज खो खो या खेळामुळे राज्यात नाहीतर पूर्ण देशभरात आज माझं नाव झालं आहे

सारिका काळे हिला घडवणारे प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव यांनी हा प्रस्कार देशातील सर्व देशवासीयांचा प्रस्कार असल्याचं म्हटले आहे

या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे

दोन दिवसात राज्यातली मंदिरं उघडली नाही तर भारतीय जनता पक्षाकडून मंदिरं उघडण्यात येतील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी दरेकर बोलत होते केंद्र सरकारनं संपूर्ण देशभर मंदिरं मशिदी चर्च अशी सर्व प्रार्थनास्थळं सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरूही झाली आहेत असं ते म्हणाले

भागवत कराड आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात शहरातल्या प्रमुख देवस्थानं धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करण्यात आलं जालना शहरातल्या मस्तगड इथल्या मंमादेवी मंदिरासमोर तसंच जिल्ह्यातल्या परतूर भोकरदन बदनापूर आणि जाफ्राबाद इथं आंदोलन करण्यात आलं उस्मानाबाद इथं ग्रामदैवत धारासूर मर्दिनीचं मंदिर उघडावं तसंच जॉन मलेलू चर्च जैन मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरासमोर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातलं श्री क्षेत्र औैंढानागनाथ मंदिर सुरु करावं यासाठी किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुरजीतसिंह ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यातही अनेक मंदिरासमोर भाजपा विश्वहिंद् परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि इतरांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला

हिंगोली जिल्ह्यातही काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला तर नव्या पाच रुग्णांची नोंद झाली

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कालपासून प्लाझ्मा उपचार पद्धतीला सुरुवात झाली महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी ही माहिती दिली ही उपचार पद्धती सुरु करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते

उंबराच्या झाडाला गणपतीचं रूप देण्यात आलं असून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज हा संदेश यातून दिला जात आहे गेल्या तीन वर्षांपासून हा व्रक्षरूपी गणराय साकारण्यात येत असल्याचं शिक्षक योगेश शर्मा यांनी सांगितलं ते म्हणाले व्रक्ष उत्सव आम्ही साजरा करतो

मी दगडात नाही देवळात नाही मी झाडात आहे असा संदेश देणारा हा वूक्षरुपी गणराय सर्वांचं आर्कषण ठरतो आहे आणि कोरोना असल्यामुळे या गणेशाचं आम्ही ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी या ठिकाणी ठेवलं आहे

विपीन इटनकर यांनी केलं आहे नागरिकांनी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेतर्फे विविध ठिकाणी स्थापन केल्या जाणाऱ्या मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती द्याव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे

लाभक्षेत्र विकास प्राधीकरण असं या कार्यालयाचं नाव असेल या माध्यमातून या परीसरातले सिंचन प्रकल्प मार्गी लावून दुष्काळी परिस्थिती तसंच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी योजना राबवल्या जाणार आहेत

शहरानजिक असलेला हर्सुल तलाव आता पूर्ण भरला असून कुठल्याही क्षणी त्याच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरुवात होईल त्यामुळे महापालिकेनं सांडव्याशेजारील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या दगडवाडी इथं एका गोठ्यावर वीज कोसळून लागलेल्या आगीत एका बैलजोडीसह अकरा शेळ्या आणि काही कोंबड्या होरपळून दगावल्या काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अल्पभूधारक शेतकरी गणेश पांडे यांचं सुमारे चार लाख रुपयांचं नुकसान झालं

अन्न आणि औषध प्रशासन तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींच्या पथकांचा यात समावेश होता परभणी जिल्ह्यात जिंतूर इथल्या महाबीजच्या कार्यालयासमोर काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बोगस बियाणे प्रकरणी निदर्शनं करण्यात आली आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात दोषींविरुद्ध तत्काळ कारवाई करावी तसंच बोगस बियाणांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली